मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाच्या पाहणी दौऱ्यावर असलेल्या पवार यांनी आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यात सास्तूर इथं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना हे आश्वासन दिलं अतिवृष्टीमुळे शेत पिकांचं तसंच शेत जमिनीचंही प्रचंड नुकसान झालं असून त्यावर राज्य सरकार मदत करेल मात्र त्याला मर्यादा असल्यानं या भागातले आमदार आणि खासदारांना सोबत घेऊन प्रधानमंत्र्यांकडे मदतीची मागणी करणार असल्याचं पवार यांनी सांगितलं त्यापूर्वी पवार यांनी आज सकाळी तुळजापूर तालुक्यात काक्रंबा इथून पाहणी दौऱ्याला सुरुवात केली पवार यांनी आज लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात खिल्लारी किल्लारी आणि काजळे चिंचोली या परिसरातल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी केली यावेळी त्यांनी शेतकऱ्यांनी दिलेली निवेदनं स्वीकारली खिल्लारी आणि उजनी जवळच्या गिरणा नदीला आलेल्या प्राम्ळे काजळे चिंचोली शिवारात पाणी साठलं आहे तसंच सोयाबीन आणि तुरीच्या पिकांचं नुकसान झालं आहे शिवाय पाणी बाहेर पडेपर्यंत रब्बाची पेरणी करणं शक्य नाही तेव्हा सरकारनं या तातडीनं मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनात केली आहे पालकमंत्री अमित देशम्ख राज्य मंत्री संजय बनसोडे यावेळी उपस्थित होते दरम्यान शरद पवार यांच्या पाहणी दौऱ्यावर भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी टीका केली पवार यांना या वयात बांधावर उतरायला लागत हेच महाविकासआघाडी सरकारचं अपयश आहे असं सांगत पवार यांनी सरकारमधे बसवलेले सर्व कारभारी अपयशी ठरले आहेत असं पडळकर म्हणाले राज्यातल्या शेतक यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यानं प्रसंगी कर्ज काढून राज्य शासनानं त्यांना मदत करावी असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज नाशिक इथं पत्रकार परिषदेत दिली राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी दहा हजार कोटी रूपये द्यावेत अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे त्यावर आठवले यांनी ही प्रतिक्रिया दिली

ते आज सांगली इथं प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते राज्य सरकार शेतकऱ्यांना मदतीबाबत केंद्रावर बाजू झटकत आहे असा आरोप प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे ते आज सांगली इथं भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते

अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी केंद्राकडे राज्य सरकारचं शिष्टमंडळ नेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्ढाकार घ्यावा भाजप आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा त्यांच्याबरोबर येतील असं पाटील म्हणाले राज्यात गेल्या आठवड्यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे काढणीला आलेली सोयाबीन कापूस तसंच ऊस ही पिकं हातातून गेली आहेत या पार्श्वभूमीवर विविध मंत्री आणि विरोधी पक्षांचे नेते प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीचा आढावा घेत आहेत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या इटकूर हिरापुर मादळमोही मिरकाळ या गावातल्या शेतकऱ्यांच्या पिक नुकसानीची पाहणी केली अतिवृष्टी आणि पूरामूळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी गरज पडली तर राज्य सरकार कर्ज काढेल मात्र शेतकऱ्यांना भरीव मदत करेल असा विश्वास प्नर्वसन आणि मदत कार्यमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त आहे ते आज नांदेड इथं अतिवृष्टीमूळे झालेल्या पिक नुकसान आढावा बैठकीत बोलत होते दरम्यान दुबार पेरणीच्या संकटातून सावरत नाही तोवर अतिवृष्टी आणि परतीच्या पावसानं हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास हिरावून घेतल्याचं चित्र आहे सरकारनं पाहणी दौरे बंद करून तात्काळ मदत करावी अशी मागणी करत मुखेड सलगरा या भागातल्या शेतकऱ्यांनी वडेट्टीवार यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर ओला द्ष्काळ जाहीर करण्याची मागणी करणारं निवेदनही दिलं उद्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तसंच दोन्ही समाभागृहाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर तसंच मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार हे सोलापूर जिल्ह्यातल्या अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत अतिवृष्टीचा जोरदार फटका सोलापूर जिल्ह्याला बसला आहे प्रद्षणाची समस्या सोडवण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज केंद्रीय वनं आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केली आहे ते आज फेसब्क लाइव्हच्या माध्यमातून वाय् प्रद्षण रोखण्यासाठी केंद्र शासनानं केलेल्या उपाययोजनांविषयी संवाद साधत होते

त्यामूळे अगदी जवळच्या कामांसाठी नागरिकांनी सायकल वापरावी असं आवाहन त्यांनी केलं वायू प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं अनेक पावलं उचलली देशात प्रद्षणकारी घटकांच्या उत्सर्जनांसंदर्भातली बीएस सीक्स मानकं लागू करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला यामुळे येत्या काळात देशातल्या प्रदुषणाच्या पातळीत मोठी घट झाल्याचं दिसून येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला मेट्रो रेल्वे आणि सीएनजीवर चालणाऱ्या बसमुळे प्रदूषणाची पातळी कमी झाली आहे अनेक राज्यात या सेवा सुरु होणार आहेत त्यामुळेही प्रद्षणात घट झालेली पाहायला मिळेल असं ते म्हणाले

केंद्र सरकारनं कोरोनाविषयी जागृतीसाठी मोहीम सुरु केली आहे त्याअंतर्गत आमदार आशिष शेलार यांनी नागरिकांना मास्क लावणं सुरक्षित अंतर राखण आणि हात धुणं या त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलंय

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजाभवानी मंदिरात कालपासून शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली याअंतर्गत दररोज देवीचे विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जात असून मंगळवारपासून देवीच्या विविध अलंकार पूजेला सुरुवात होत आहे देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेले नांदेड जिल्ह्यातल्या माहूर इथल्या रेणूकामातेच्या नवरात्र उत्सवाला काल घटस्थापनेनं प्रारंभ झाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती सर्व खरबरदारी प्रशासनानं घेतली आहे आज नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापूर इथल्या महालक्ष्मी देवी अंबाबाईची पराशराला महाविष्णू दर्शन या स्वरुपात पूजा बांधण्यात आली देशभरात वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा नसल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे ते आज समाजमाध्यमांवरून सन्डे संवाद या कार्यक्रमात बोलत होते

कोरोनाच्या प्राद्भावामुळे भविष्यात ऑक्सिजनची मागणी वाढली तर त्यानुसार उत्पादनात वाढ करायला तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं देशभरातल्या ऑक्सिजनच्या गरजेसंदर्भात देखरेख ठेवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयानं एका सक्षम गटाची स्थापना केली आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली कोरोना विरुद्धचा लढा आता निर्णायक वळणावर आला आहे लस उपलब्ध होईपर्यंत मास्क हीच उत्तम लस ठरणार आहे हे लक्षात घ्या आणि इतरांनाही सांगा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं रत्नागिरी जिल्ह्यातला करोनाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी स्विधेचं उद्घाटन आज द्रदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते कोरोनाची द्सरी लाट रोखण्यासाठी मास्क वापरणं सुरक्षित अंतर ठेवणं आणि हातांची स्वच्छता राखणं ही त्रिसूत्री पाळण्याची शपथ सर्वांनी घ्यावी असं ते म्हणाले राज्यातलं जिल्हा रुग्णालयातलं हे पहिलं प्लाझ्मा थेरपी केंद्र असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं

त्याचा अतिगंभीर रुग्णांसाठी वापर केला जातो

पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देताच नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले

कोरोनाविषयी जागृतीसाठी केंद्र सरकारनं सुरु केलेल्या मोहीमेत सहभागी होत अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी नागरिकांना मास्क लावणं सुरक्षित अंतर राखण आणि हात ध्रणं या त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलंय

सुभाष चव्हाण यांनी दिली राज्यात दररोज नव्यानं आढळणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असण्याचा मागच्या काही दिवसांमधला कल कालही कायम होता

राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या साडे तेरा लाखावर गेली आहे